बंजारा समाजाचे धार्मिक गुरू डॉ रामराव महाराज यांचं निधन पंतप्रधानांसह अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त पंतप्रधान नागरी प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणार्थींनी लोकांच्या संपर्कात रहावं आणि क्रियाशील व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं

आत्मनिर्भर भारताचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी स्थानिक उत्पादनांचा प्रचार करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं देशाचं हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आव्हानांचा सामना करत पुढे जात राहा त्याचा फायदा देशाला होईल आपली सर्वांची भूमिका कमीत कमी प्रशासन आणि जास्तीत जास्त सेवा अशी असावी असंही मोदी यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना सांगितल दरम्यान गुजरातमधील केवडिया इथला स्टॅच्यु ऑफ युनिटी आणि अहमदाबादमधल्या साबरमती नदीकिनारा यांना जोडणाऱ्या देशातल्या पहिल्या सीप्लेन अर्थात जलपृष्ठ भागावरुन उड्डाण करू शकणाऱ्या विमानसेवेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी या विमानातून प्रवासही केला मोदी केवडीया भाषण दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं सरदार बल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते देशातील शांतता समृद्धी कायम राखण्यासाठी देशातील जनतेनं एकत्र यावं आणि एक भारत श्रेष्ठ भारताचं उद्दिष्ट साध्य करावं असं आवाहन त्यांनी देशवासीयांना यावेळी केलं आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला

ते यातून आपला स्वार्थ साधण्यात मग्न होते आता शेजारी राष्ट्राच्या संसदेत सत्य उघड झालं आहे त्यामुळं देशातील विरोधी पक्षांचे खरे चेहरे पुढे आले आहेत असं मोदी म्हणाले आपल्या वीर सुपुत्रांच्या मृत्यूने शोकाकुल झालेला देश हा पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही असं ते म्हणाले आदरांपली राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत राजभवनात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी अधिकारी तसंच उपस्थित पोलीस जवानांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

जयशंकर यांचं रात्री साडे नऊ वाजता भाषण होणार आहे आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून त्याचं प्रसारण केलं जाणार आहे भारताचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री असलेल्या सरदार पटेल यांना आदरांजली म्हणून आकाशबाणीतर्फे दरवर्षी स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाते यामध्ये आतापर्यंत अनेक नेते शाख्यज्ञ आणि इतिहासकारांनी सहभाग घेतला आहे

पहिलं व्याख्यान सी राजगोपालाचारी यांनी दिलं होतं

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली वाल्मिकी जयंती वाल्मिकी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत सामाजिक एकता सौहार्द आणि न्याय यावरील महर्षी वाल्मिकी यांचे विचार आजही देशाला प्रेरणा देणारे आहेत असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्राती सामान्य नागरिकांच्या गरजांना परिणामकारक प्रतिसाद मिळण्यासाठी प्रशासनातील अंमलवजावणी आणि वितरण प्रणालीची पुनर्खाखणी आणि योग्य नियोजन करण्याची गरज आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकच्या नायडू यांनी आज केलं

जनतेच्या जीवनमानाचा स्तर उंचावणे आणि देशाचा गतीमान विकास यासाठी सरकार धोरणं आखून विविध कार्यक्रम आखत आहे त्यांची प्रशासनाकडून होणारी अंमलबजावणी हा कळीचा मुद्दा आहे त्यात पारदर्शकता आणणं गरजेचं आहे असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं

बिहार निवडणूक बिहारमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडण्कीसाठीचा प्रचाराला आता केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांचे प्रमुख नेते आणि आघाडीचे प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यात गुंतले आहेत कर्नाटक पोटनिवडणक कर्नाटकमधल्या विधानसभेच्या दोन जागांसाठीची पोटनिवडणूक येत्या मंगळवारी होणार आहे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठीची सर्व व्यवस्था करण्याचं काम सध्या सुरू आहे

या मतदारसंघातला निवडणूक प्रचार उद्या संपणार आहे

कस्तूरीरंगन यांनी आज सांगितलं चेन्नई इथल्या इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी डिझाइन अँड मॅन्युफॅक्चरिंग या संस्थेच्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते

कस्तुरीरंगन या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते

याबाबत त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं आहे

हा कालावधी खूप कमी असून तो सात दिवसांचा करण्यात यावा अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे

वर्धा इथल्या सेवाग्रामातून त्याची सुरुवात झाली दिल्ली बुक फेअर कोरोना साथीमुळे यंदा दिल्ली बुक फेअर आभासी माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आलं आहे भारतीय प्रकाशक महामंडळानं प्रगती इ या सहयोगानं आयोजित केलेलं हे प्रदर्शन उद्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे ऑनलाइन पुस्तक प्रदर्शन आयोजित करणं आव्हानात्मक होतं मात्र यामुळे पुस्तकांच्या विक्री क्षेत्रातले नवे भविष्यकालीन मार्ग खुले झाले असं प्रदर्शनाच्या आयोजकांनी सांगितलं नागरिकांना प्रगती इ संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन हे प्रदर्शन पाहता येईल

राज्याचे वनमंत्री दारा सिंग चौहान यांच्या हस्ते उद्या पर्यटनाच्या नव्या हंगामाचं उद्वाटन होणार आहे

या भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान इझमिर शहरात झालं आहे बंजारा धर्मगुरू निघन वाशीम बंजारा समाजाचे धार्मिक गुरू संत सेवालाल यांचे वंशज आणि बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथले मठाधीश डॉ रामराव महाराज यांचं काल रात्री मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते डॉं रामराव महाराज यांचा पार्थिव देह आज रात्रीपर्यंत पोहरादेवी इथं आणण्यात येणार आहे उद्या त्यांचं पार्थिव शरीर भाविकांना अंत्यदर्शनासाठी पोहरादेवी इथं ठेवण्यात येणार आहे कोरोनाच्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन डॉ रामराव महाराज यांच्या पार्श्विव देहावर उद्याच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

संत रामराव वापू महाराज सामाजिक कार्य आणि समृद्ध आध्यत्मिक ज्ञानासाठी सदैव लक्षात राहतील गरिबी निर्मुलन आणि सर्वसामान्य लोकांचं दुःख कमी करण्यासाठी ते अखंड कार्यरत होते अशा शब्दात पंतप्रधानांनी संत रामराव बापू महाराजांना थद्वांजली अर्पण केली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही संत रामरावबाप् महाराजांच्या निधना बद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे

पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला

दुसरा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरू आहे सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला

नमस्कार